मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलं नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतची नियमावली शिक्षण विभागाने तयार केली आहे पालकांची परवानगी तसंच आरोग्य विषयक उपाययोजना करूनच शाळा सुरू केल्या जातील असं शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणं शक्य नसल्याचं गायकवाड म्हणाल्या दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतल्या जाणाऱ्या या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत मे महिन्यापूर्वी घेणं शक्य होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

यानुसार कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरची विद्यापीठं आणि महाविद्यालयांना कामकाज टप्प्याटप्प्यानं पन्हा सुरु करण्यासाठी संबंधित राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांची परवानगी घ्यावी लागेल सामाजिक अंतर जपण्यासाठी वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असावी अशी सूचना आयोगानं केल्या आहेत या प्रक्रियेदरम्यान कोरोना विषाणू संसर्गा संबंधी केंद्र आणि राज्य सरकारनं जारी केलेल्या आरोग्य आणि सुरक्षाविषयक सूचना नियम आणि मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन केलं जावं असं आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सर्व संस्थांना केलं आहे

गृहविभागानं काल याबाबतचं परिपत्रक जारी केलं प्रवाशांना मास्क वापरणं बंधनकारक असून एका फेरीनंतर बसचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक असेल असं या परिपत्रकात म्हटलं आहे

तिनही पक्षांच्या प्रत्येकी चार जणांच्या नावांची यात शिफारस करण्यात आली आहे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन ही यादी सादर केली शिवसेनेनं उर्मिला मातोंडकर नितीन बानग्र्डे पाटील विजय करंजकर आणि चंद्रकांत रघ्वंशी काँग्रेसनं रजनी पाटील सचिन सावंत मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध बनकर तर राष्ट्रवादी काँप्रेसनं एकनाथ खडसे राजू शेट्टी यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावांची शिफारस केली असल्याचे समजते ही यादी लवकरात लवकर मंजूर होईल असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिली असल्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्वामोर्तब करतील अशी आशा असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे

महिला सक्षमीकरणाच्या अन्षंगानं आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते महिलांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी उद्योगशीलतेत वाढ करत विकेल ते पिकेल या धरतीवर आधूनिक बाजारपेठेच्या मागणीशी उत्पादन निर्मितीची सांगड घालावी लागेल असं ते म्हणाले महिलानिर्मित उत्पादनांना व्यापक प्रमाणात ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केल

अशोक चव्हाण यांनी काल नवी दिल्लीत सरकारी वकिलांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणाचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे

मंत्रालयात सामंत यांनी सर्व कुलगुरुंसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेवून परीक्षा आणि निकालाचा आढावा घेतला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली परीक्षा प्रक्रिया यशस्वीपणे राबवल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेचं अभिनंदनही केलं

या सर्व परीक्षांचा अहवाल राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

या नोटीसला उत्तर देण्यासाठी सचिवांना दोन आठवडे मुदत देण्यात आली आहे अणंब गोस्वामी यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अर्वाच्य भाषा वापरली असा आरोप करत शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांनी सप्टेंबरमध्ये हक्कभंग प्रस्ताव दिला होता त्यावर अर्णबला ही नोटीस बजावली गेली होती या हक्कभंग प्रकरणी त्याला अटकेपासून तात्प्रतं सरक्षण काल सर्वोच्च न्यायालयानं दिलं दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपाखाली अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामीच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती एस

शिंदे आणि न्यायमूर्ती एम

कर्णिक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे

बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीद्वारे करण्यात आलं आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्राद्भाव रोखणं ही सर्वोच्च प्राथमिकता असल्यानं तमाम अनुयायांनी शक्यतो मुंबईत चैत्यभूमी इथं गर्दी करु नये त्याऐवजी आपापल्या ठिकाणी स्थानिक स्तरावरच महापरिनिर्वाण दिन गांभीर्यपूर्वक आणि संपूर्ण दक्षता बाळगून पाळावा असं आवाहन समन्वय समितीनं केल आहे

औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला

लातूर बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

शिवसेनेचे परभणीचे आमदार डॉक्टर राहल पाटील यांची पंचायतराज समितीवर तसंच राज्य ग्रंथालय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

औरंगाबादमध्ये मंजूर करण्यात आलेली अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची शाखा सुरु करावी राज्यात उर्द भाषेला द्वितीय स्थान देण्यात यावं या मागण्यांचं निवेदन यावेळी त्यांना सादर करण्यात आलं

या पदासाठी भाजपाकडून रेश्मा दीपक मेंडके यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेख मंजूर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या मेंडके यांनी अर्ज मागे घेतला त्यामुळे शेख मंजूर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित आहे

गुत्तेदार असलेल्या तक्रारदारानं धावडा गावात बाधलेल्या बाजार निवाऱ्याच्या कामाचं देयक धनादेशाद्वारे देण्यासाठी सरपंच पिसोळे यानं लाचेची मागणी केली होती

भूखंड फेरफार करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती